मन की बात सरकारची नाही तर समाजाची पंतप्रधानांची प्रांजळ भावना

राम मंदिर हा राजकीय मुद्दा नाही मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सिडनी इथं ऑस्ट्रेलिया विरुद्धचा वीस षटकांचा अंतिम क्रिकेट सामना भारतानं जिंकला

मन की बात भारताचा मूळ प्राण राजकारण नाही तो समाजकारण आहे आणि मन की बातही सरकारी बात नाही तर ती समाजाची किंबहना महत्वाकांक्षी भारताची गोष्ट आहे अशी प्रांजळ भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केली आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या सुवर्णमहोत्सवी भागात ते देशवासियांशी संवाद साधत होते जब मन की बात शूरु किया था तभी मैंने तय किया था ना इसमें क्रिटीक्स हो ना इसमें सरकार की वाहवा हो ना इसमें कही मोदी हो मन की बात सरकारी बात नहीं हैं ये समाज की बात हैं मन की बात एक ऍश्परेश्वल इंडिया महत्वकांक्षी भारत की बात हैं भारत का मूल प्रांत राजनिती नहीं हैं भारत कामूल प्रांत राजशक्ती भी नही हैं भारत का मूल प्रांतसमाजनिती हैं और समाजशक्ती हैं देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांमध्ये असणाऱ्या प्रतिभेला सुयोग्य स्थान मिळणं आवश्यक असत आणि मन की बात म्हणजे या दिशेनं केलेला एक नम्र आणि अल्पसा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले ज्यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला अशा आकाशवाणी एफ

रेडिओ दूरदर्शन इतर दूरचित्रवाणी वाहिन्या आणि समाज माध्यमांचे त्यांनी आभार मानले आकाशवाणी या माध्यमाचं महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले

आजच्या संविधान दिना निमित्त आपली राज्य घटना तयार करणाऱ्या महनीय व्यक्तींचं स्मरण करून सर्वांच्या मदतीनं आपल्या घटनेतल्या मूल्यांना पुढे घेवून जाण्याचं आवाहन त्यांनी केलं

समस्त देशवासीयांची सुखं दूःखं ही माझी सुखं दूःखं आहेत त्यांच्या आकांक्षा या माझ्या आकांक्षा आहेत असं ते म्हणाले आपल्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून मन की बातच्या माध्यमातून भेटत राहीन अशी ग्वाही देत पंतप्रधानांनी मन की बातच्या सूवर्ण महोत्सवी भागाची सांगता केली राममंदिर राम मंदिर हा राजकीय मुद्दा नसून तर श्रीराम सर्व भारतीयांचं दैवत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते काल कराड इथं पत्रकारांशी बोलत होते

दरम्यान उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावरून काल परत आले असून राममंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं कायदा करावा किवा अध्यादेश काढावा अशी मागणी ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत केली आहे दरम्यान नागपूरमध्ये झालेल्या हुंकार सभेत राममंदिर निर्मितीसाठी कायदा करावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे

आठवले सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जानेवारीमध्ये येणार असून राममंदिर बांधू इच्छिणाऱ्यांनी काही काळ शांत रहावे असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे

न्यायालयाचा निकाल दोन्ही धार्मिक गटांना दिलासा देणारा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दानवे अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी भाजपानं यापूर्वी आंदोलनं केली आता शिवसेना सक्रिय होत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो अस मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं काल लातूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते रावसाहेब दानवे यांनी काल उस्मानाबादचाही दौरा केला शिवसेनेबरोबर युतीबाबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

ते काल बडोदा इथं एका कार्यक्रमात बोलत होते

या हल्ल्याच्या स्मृतींना जगवण्यासाठी आणि शौर्यगाथांचा जागर करण्यासाठी आज अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातही ही योजना राबवली जात आहे

माझ नाव ज्योती मोहन कांबळे पहिले चूलीवर स्वयपाक करत होती तर तेव्हा झाड पाडायची लोक शेतामधी लाकड डोक्यावर उचलून आणायचे घरी मग ते इधन वापरायचे आत पतप्रधान उज्ज्वला योजनेचा गॅस मिळाला तेव्हापासून खूप आधार झाला आम्हाला

माजं नाव सौ अनिता खरसडे पहिला आमच्याकडे गॅस नव्हता तेव्हा घरामध्ये धुपटधुपट व्हायचं इंधन आणण्यासाठी खूप दु जावं लागायचं काट्याकुट्यांमधून काड्या आणाव्या लागत होत्या गवऱ्या धापाव्या लागत होत्या

त्यामुळे आमचा खूप फायदा झाला मुलांचा डबा लवकर होतो पहिले उशिर व्हायचा

मुलांनाही शालेत जायला उशिर होत नाही यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त काल कराडच्या प्रीतिसंगम समाधी स्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं

संविधान दिन संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान सोहळा समितीनं आज पृण्याजवळ पिंपरी घिंचवड इथं संविधान सन्मान फेरीचं आयोजन केलं आहे

विदर्भाच्या काही भागात तापमानात काहीशी घट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वाढ झाली आहे